अल्पवयीनांनी गाडी चालविल्यास त्याचे पालक आणि वाहनाचा मालक दोघांनाही दोषी धरले जाईल

खाती स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये असलेल्या भारतियांच्या खात्यातील तपशील कर विभागाला आजपासून उपलब्ध होणार आहे या महिन्यात सामायिक तपशील मानक सुरु होत आहे त्या अंतर्गत वित्तीय खात्यांची माहिती आपोआप प्राप्त होणार आहे स्विस बँकांमधील खात्यांवरील गोपनियतेचा पडदा अखेर उघडला जात असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं स्विस अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्लीत दोन दिवस बैठक झाल्यानंतर काल ट्विट संदेशांद्वारे सांगितलं पोषण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून पाळण्यात येणार आहे या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना पूरक आहार ही आहे या महिन्यातील मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती

अगरबत्ती अगरबत्ती आणि तत्सम सुगंधी उत्पादनांच्या आयातीवर केंद्र सरकारनं बंधनं घातली आहेत अशा वस्तूमालाच्या आयातदारांना आता सरकारकडून परवाना घ्यावा लागेल असं परदेशी व्यापार महासंघालकांनी एका अधिसूचनेत म्हटलं आहे

जावडेकरमुंबई माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचा नवा लोगो आणि नवं प्रमाणपत्र यांचं काल मुंबईत अनावरण करण्यात आलं चित्रपट उद्योगातील मान्यवर आणि मुंडळाचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते नव्या प्रमाणपत्रामध्ये क्यूआर कोड असेल त्यामुळे अधिक पारदर्शकता राहन चित्रपट निर्मात्यांना अधिक समुद्ध माहिती मिळू शकेल असं जावडेकर याप्रसंगी म्हणाले सिनेमेटोग्राफ कायद्यात बदल करण्यात येतील अशीही माहिती त्यांनी दिली जावडेकर आगामी राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा विक्रमी संख्येनं जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात व्यक्त केला भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता जावडेकर दोन दिवस पृण्याच्या दौऱ्यावर आले होते कार्यकर्त्यांनी सर्व शक्तिनिशी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

धुळ्याचे संपर्क मंत्री दादा भूसे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

सृष्टी नीळकठ यांनी दोषी ठरवलं असून शिक्षा सूनावली आहे

या गुन्ह्यात तत्कालीन नगराध्यक्ष नगरसेवक तसेच वास्तुविशारद मुख्याधिकारी विधी सल्लागारआणि अन्य काही अधिकारींचा समावेश आहे

दरवर्षीप्रमाणेच पुण्यातील यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव देखील देश विदेशातील गणेश भकांच्या आकर्षणाचा विषय आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे पारंपरिकरित्या भाद्रपदी गणेश जन्मोत्सव देखील साजरा केला जातो ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव जरी उद्यापासून सुरू होत असला तरी अश्टविनायक आणि बहुसंख्य प्राचीन गणेष मंदिरातला भाद्रपदी गणेष जन्मोत्सव कालपासून सुरू झाला

पुण्यातल्या ऐतिहासिक सरदार मुजूमदार गणेषोत्सवाची सुरूवात देखील कालपासून झाली

आकाशवाणी बातम्यांसाठी सुहास देषपांडे पुणे गणेशोत्सव रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वाधिक मोठ्या गणेशोत्सवासाठी घरोघरी लगबग सुरू झाली आहे

नेहमी बैलाचा कासरा धरणाऱ्या प्रुषांनी महिलांच्या हाती बैलाचा कासरा देऊन त्यांना मान देत पोळा साजरा केला वाशीममध्ये तान्हा पोळा साजरा करण्यात आला आमच्या प्रतिनिधीनं पाठविलेली त्याची ही झलक पोळ्याचा दुसरा दिवस उजाडला तो लहान मुलांच्या तान्हा तान्हा पोळा बैल झाले गोळा या आवाजान या वर्षी तान्हा पोळा शनिवारी आल्याने ही हाक अमंळ थोडीशी उशिराच कानावर आली आदल्या दिवशी घरात पूजेला मांडलेले मातीचे अथवा लाकडी बैल घेऊन बच्चे मंडळी तान्हा पोळा मागायला बाहेर पडली

सांगली दृष्काळी भागातील जनावरांना चारा सुरक्षा देण्याचा उपक्रम सांगली जिल्ह्यात सुरू झाला आहे त्यासाठी उगम फाउंडेशन या संस्थेने बलवडी इथं चारा लागवड केली आहे

यासाठी दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना काल चारा सुरक्षा कार्डे वितरित करण्यात आली

लातूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्यामहाजनादेश यात्रेचं लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात काल मोठ स्वागत झालं शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली डॉक्टर सिध्दार्थ सुर्यवशी आणि त्यांच्या समर्थकांनीअहमदपूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल भाजपात प्रवेश केला

म्हणूनच ते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधले काँप्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँप्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे कांबळे यांनी काल आपल्यासदस्यत्वाचा राजीनामा दिला

जसपित बुमराहची हस्त्रिक आणि हनुमा विहारीच्या पहिल्याच कसोटी शतकाच्या बळावर भारताला सामन्यावर पकड मिळाली आहे कसोटी सामन्यात हृष्टिक करणारा जसप्रित हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतर तिसरा गोलंदाज आहे

पाऊस हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे परिसरात इलकासा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला हवामान प्रदील चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्या आहे या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

वेस्ट इंडीजविरुद्ध द्सऱ्या कसोटीवरही भारताची पकड